कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं सरासरी ओलांडली साखर परिषद बंद पडलेल्या आणि आजारी साखर कारखान्यांमध्ये राज्य शासनाचे आणि बँकांचे पैसे निरर्थकपणे अडकून पडले असून याबाबत धोरण आखण्याचा राज्य शासन विचार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात सांगितलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे आयोजित साखर परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकारमंत्री सुभाष देशमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते साखर कारखान्यांनी आता साखरेऐवजी इथेनॉलकडे वळण्याची अधिक गरज असल्याचं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही व्यक्त केलं साखर उद्योग बंद पडायचा नसेल तर आता साखरेबरोबरच इथेनॉल आणि अन्य उपपदार्थ निर्मितीवर अधिक भर दिला पाहिजे असं सांगतानाघ तयार साखरेची विक्री होत नसल्याने कारखाने अधिकच अडचणीत आले असून सरकारनेही शक्य ते सर्व उपाय केले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले साखरेचं उत्पादन तर आपण कमी करु शकत नाही कितीही प्रयत्न केले तरी क्रॉप पॅटर्न बदलवण कठिण आहे अणि त्यामुळे साखरेच्या ऐवजी इथेनॉलसारखं उत्पादन घेता येईल का याचा विचार करणं हे आपल्याकरिता जास्त महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये सात ते आठ लाख कोटी रुपये आपण क्रुड ऑईल इंपोर्ट करतो त्यामुळे इंपोर्ट सबस्टिट्युट कॉस्ट इफेक्टिव पॉल्युशन फ्री आणि इंडिजिनेस असं सोल्युशन याची आवश्यकता आहे आज आपल्या देशामध्ये टोटल इथेनॉलची इकोनॉमी अकरा हजार कोटी रुपयांची आहे आणि दोन वर्षामध्ये ही इकॉनॉमी पंन्नास हजार कोटी रुपयांची होणार आहे ही इकॉनॉमी आपल्या देशातला वॉल्यूम बघता ही दोन लाखकोटी रुपयांपर्यंत येऊ शकतो तोपर्यंत इथेनॉलमध्ये काही प्रोब्लेम नाहीये आणि आता पेट्रोलियम मिनिस्टर हे विकत घेण्याकरिता तयार आहेत त्यामुळे ऊसाच्या रसापासून साखर बनवायची की इथेनॉल बनवायचं हे आपल्याला ठरवायचंय साखरेच्या उत्पादनाच्या बाबतीत जेवढी मदत करता येईल सरकार म्हणून ती सगळ्याप्रकारची मदत सरकारनं करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे हा व्यवसाय जर जिवंत ठेवायचा असेल तर साखरेचं उत्पादन बाळविण्यामध्ये भविष्य निश्चितपणे वाईट आहे पण साखरेऐवजी इथेनषल करण्यामध्ये भविष्य सध्यातरी काही अडचण नाहीये दहा वर्षात

संथ भरती प्रक्रिया निवृत्ती आणि मृत्यू या कारणांमुळे पोलीसदलात इतक्या मोठ्या संख्येने जागा रिकाम्या राहिल्या असल्याचं गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं कर्नाटक कर्नाटक काँग्रेसचे एक नेते आणि विधान परिषद सदस्य मारी थिब्बे गौडा यांनी काँग्रेसचे बंडखोर नेते रमेश जरा किहोली यांची मुंबईत काल एका हॉटेलमध्ये भेट घेतली

दरम्यान काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी बंगलुरु इथं सांगितलं की पक्षाचे नेते राजिनामा दिलेल्या बंडखोर सदस्यांचं मन वळविण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात आहेत

राष्ट्रीय पातळीवर पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत देवरा यांनी दिले आहेत राजीनामा देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर विभागासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची सूचनाही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे जावडेकर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपाच्या सदस्यत्व मोहिमेचा काल तिरुपती इथं आरंभ केला

या तिन्ही स्थानकांवर अत्याध्रनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत पुणे ते मिरज मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मिरज अंतरासाठी लागणारा वेळ दीड तासाने कमी होईल असं मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी कळवले आहे शिष्यवत्ती दहावीनंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीच्या अनुदान वाटपाबाबतचा एक नवीन प्रस्ताव सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं तयार केला आहे

या योजनेसाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून वार्षिक दहा हजार कोटी रुपये खर्च करतात अनेकदा निधीअभावी ही शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही कषी वाशिम वाशिम जिल्हा कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात असून शहरातील सात कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत काही त्रटी आढळून आल्या

खरिप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता कृषी सेवा केंद्रांनी घ्यावी तसंच अवैध मार्गाने खते आणि बियाणे विक्री करू नये अशा सचना कृषी विभागान दिल्या आहेत आता राज्यातील पावसाच्या बातम्या नाशिक नाशिक शहरात पावसाचा जोर कायम असून काल द्पारी जूने नाशिक भागात आणखी एक जूना वाडा कोसळला सुदैवाने जीवित हानी झाली नाही

ग्रामीण भागात त्र्यंबकेश्वर आणि इगतपूरी भागात पावसाचा जोर कायम असून नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील पिंपळगाव बहुला इथल्या पुलावरून पाणी गेल्यान हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे त्यंबकेश्वर आंबोली इगतपूरी इथल्या भावली धारणासह अनेक भागात वर्षा सहली वाढल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढविला आहे अहमदनगर अहमदनगर शहरासह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या दिशेने नवीन पाण्याची आवक होत आहे भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस होत असून मुळा नदीवरील पिंपळगाव खांड प्रकल्प भरल्यानंतर पाणी मुळा धरणाकडे झेपावत आहे

कोल्हापर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून आजरा चंदगड गगनबावडा शाहूवाडी भूदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे तर पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील पंचक्रोशीत तुफान पाऊस सुरू आहे या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे पंचगंगा भोगावती या नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे झाडं कोसळून ती विजेच्या खांबावर पडली आहेत त्यामुळे गेले दोन दिवस इथला वीज प्रवठा खंडित झाला आहे

तर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या नांदिवलीचा एक रहिवासी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मरण पावला

पालघर पालघर जिल्ह्यात परवा रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे जिल्ह्यातल्या सूर्या वैतरणा पिंजाळ नद्यांमध्येही आता पाणी साठा वाढला आहे हवामान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार बरसत असलेल्या पावसानं या भागातला जून महिन्यातला अनुशेष भरून काढत आतापर्यंतची सरासरी ओलांडली आहे

मराठवाडा आणि विदर्भातलं पाऊसमान तुलनेनं बरंच कमी आहे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या कोकणात सर्वत्र पश्विम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड़यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे